या कार्यक्रमाचं हत्रीसरं पर्व आह दर्शिरातून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होत आहरी या कार्यक्रमादरम्यान प्रधान्मंत्री मोदी परीक्षांमुळखिप्ताऱ्या ताणावर कशाप्रकारावियंत्रण मिळवावं याविषयी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील तसंच यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारलखि प्रशांना उत्तरंही दक्षिर आहक्त दक्षीला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उद्विष्ट गाठता यावं म्हणून या प्रक्रियसिक्या सर्व संबंधितांशी समन्वयाची भूमिका सरकार बजावत्त्व असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हा में आह केसिई इथं नानी पालखीवाला शतक महोत्सवी व्याख्यानमालत्तात्या बोलत होत्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थाउद्दिष्ट हक्कीळ स्वप्न नसून त्यामागप्रित्यक्ष विचार आहा असं त्यांनी नमूद कल्ल मोदी सरकार हक्क अनिर्बद्ध वाढीऐवजी नियोजन पूर्ण विकासावर विश्वास ठक्षिणारं आहा असं त्या म्हणाल्या

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज पूर्ण होईल आवश्यकता असल्यास उद्या मतदान होईल भाजपाच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पक्षांतर्गत निवडणुकांचे प्रभारी राधामोहन सिंग यांनी जाहीर केला

सध्याचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नङ्डा हेच पक्षाध्यक्ष म्हणून निवडून येतील असा कयास आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साडेपाच वर्ष ही जबाबदारी यशस्वीरित्या पेलली एक व्यक्ती एक पद या पक्षाच्या धोरणामुळे शाह केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी दुसरी निवड करण्यात येत आहे प्राचीन भारतीय भाषांचं संरक्षण अणि संवर्धनअतिशय महत्त्वाचं आहे या भाषांमुळे आपल्याला प्राचीन सांस्कृतिक मूल्य ज्ञान प्राप्त करण्याचं माध्यम उपलब्ध होत आहे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते काल चेन्नई क्वें केंद्रीय प्राचीन तामिळ संस्था आणि आंतरराष्ट्रीय तामिळ अध्ययन संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते मातृभाषांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय चळवळ सुरु करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं भारतीय भाषांच्या समृद्ध वारसा जतन करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली भारतीय भाषा बोलणाऱ्या लिहिणाऱ्या अणि त्यातून संवाद साधणा यांमधे प्रतिष्ठा आणि अभिमानाची भावना निर्माण करायला हवी असं ते म्हणाले विरोधी पक्ष नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी अफवा पसरवत आहव्तअसा आरोप उत्तर प्रदर्धीवविक्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी क्ला आह जेळिाल उत्तर प्रदर्शत गोरखपूर इथं भाजपानं नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित क्लिल्बा रॅलीला संबोधित करत होत हा कायदा कोणाचंही नागरिकत्व हिरावून घखिसाठी नाही तर पाकिस्तान बांग्लाद आणि अफगाणिस्तानात होत असलखिा धार्मिक छळाला बळी पडलखा अल्पसंख्यकांना नागरिकत्व दखासाठी आह आ दर्शमध्य अिल्पसंख्यकांच्या होत असलखा धार्मिक छळाला काँग्रस्तीपक्ष जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी कल्नी या कायद्याशी संबंधित खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवणं ही प्रत्यक्तीभारतीय नागरिकाची विशत्तिः तरुणांची जबाबदारी आहखिसं योगी म्हणाल झाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन या कायद्यात सरकारनं कविविधा सुधारणांची माहिती द्यावी असं आवाहनही त्यांनी कलि एका कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात रॉबा ध्रा आणि त्यांचा जवळचा सहकारी मनोज अरोरा यांचा अ क्रिपूर्व जामीन रद्द करावा यासाठी सक्तवसुली संचालनालयानं दाखल क्लिखा याचिक्कर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आह आ दोघांना सत्र अ क्रिपूर्व जामीन मंजूर कल्ला होता मात्र तो मंजूर करताना न्यायालयानं या प्रकरणातल्या काही महत्वाच्या गोर्टीकडवुर्लश कल्ल असं सक्तवसुली संचालनालयाच्या याचिकत्तिम्हानिं आहा विदर्भातल्या संशोधन संस्थांनी या क्षम्र्ति विपुल प्रमाणात असलख्या वन उत्पादनं कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा असं आवाहन सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हा कें आह केहाराष्ट्रातल्या नागपूर धिं काल तब्रिलत होत गृत्तपत्रांसाठी लागणारा कागद वैद्यकीय उपकरणं लाकडाचा लगदा अशा प्रकारचा कच्चा माल आपल्याला परदधीतून आयात करावा लागतो

पाणबुडीवरुनही हे क्षेपणास्त्र सोडता येऊ शकतं या चाचणीमुळे भारतानं आएनएस अरिहंत श्रेणीच्या अण्वस्त्र पाणबुडीच्या ताफ्यात आणखी एक क्षेपणास्त्र समाविष्ट करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकलं आहे

तीन मीटर लांब या क्षेपणास्त्राचं वजन एक टन पेक्षा अधिक आहे

त्यावछी मशीदीत संध्याकाळची प्रार्थना सुरु होती

यातल डिहुतांशजण ब्राझिलमधल्या कुख्यात ळीच झिदस्य होत कारागृहाच्या ठिकाणी एक बोगदा आढळल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं हाक्रिंदी पलायन करत असताना कुणी काहीच पाहीलं नाही असं होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया पॅरावव्या न्यायमंत्री सिसिलीया पद्धी यांनी दिली आह संघांचित्री गुन्ह्यांविरुद्ध सुरु असलघ्यी लढा क्ळि ब्राझीलमधल्या फि्व्यांविरुद्ध नाही तर पॅराग्वच्या व्यवस्था विाढलखिा भ्रष्टाचाराविरोधातही आहा असंही त्या म्हणाल्या